आर्थिक वर्षाला म्दतवाढ देण्यात आलेली नाही स्टॉक एक्सचेंज डिपॉझिटरीज दवारा अधिकृत स्टॉक एक्सचेंज किंवा क्लीयरिंग कॉर्पोरिशन मार्फत सेक्य्रिटी मार्केट इंस्ड्रुमेट्सवरील मुद्रांक शुल्क वसूल करण्यासाठी एक कार्यक्षम यंत्रणा स्थापन करण्याशी संबंधित अशी ही स्धारणा आहे

कोरानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठप्रावा करण्यात आला राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने तातडीने शासकीय महाविदयालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे

जिल्ह्यात आजवर एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही

हिंगोली जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूची खरेदीसाठी तीन तासाची दिलेल्या सुटीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर गर्दी करून प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवली असल्याची माहिती आमच्या प्रतनिधीने दिली

कोरोना विषाणूचा प्रादुभीव रोख्न जनतेच आरोग्य टिकव्न ठेवण्याकरिता सिंध्द्र्ग पोलिसांनी लोकांना एक नोंदवही सोबत ठेवण्याच आवाहन केल आहे त्यामध्ये दरदिवशी ज्या लोकांशी संपर्क झाला किंवा जे लोक भेटले त्यांची तारिख आणि वेळ नोंद करून ठेवावी असं सांगण्यात आलं आहे अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयातल्या आयसोलेशन कक्षात रात्री कोरोनाचे आणखी तीन संशयित रुग्ण दाखल झाले त्यातले दोघे म्र्तीजाप्रचे तर एक जण अकोटचा आहे त्यांचे नम्ने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत